राज्यातल्या अनेक भागात तापमानामधे कमालीची घट झाली आहे

नाशिक जिल्ह्यामधे तीन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढला

कसबे सुकणे इथल्या पिकांवर दव बिंद्ही गोठले द्राक्षबागांवर या थंडीचा परिणाम होणार आहे कसारा घाटातल्या ध्क्याचा वाहत्कीवरही परिणाम झाला आहे

धुळे जिल्ह्यातही गारठ्याची तीव्रता वाढली आहे

ठाणे गडचिरोली रायगड जिल्हे सुद्धा गारठले आहेत

कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने ही नोंद केली

अल्पसंख्याक समाजाचं राजकीय शोषण संपवण्यासाठी शैक्षणिक सक्षमीकरण हा उत्तम उपाय असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्की यांनी म्हटलं आहे मुंबईत अंजुमन ए इस्लामतर्फे उभारण्यात येत असलेल्या मुलींच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभात काल ते बोलत होते

गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विनासायास मिळावी म्हणून यंदा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल मोबाईल एपही सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

पूर्वी दष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली होती आता नव्यानं दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतल्या विद्यार्थ्यांनाही येत्या एक जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं

काल या परिसराच्या बंदोबस्ताचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून देशावासियांशी संवाद साधणार आहेत

लवासा रस्त्यावरच्या उरवडे गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

पंतप्रधान उज्वला गॅस योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळणार असून जिल्हा लवकरच धूरमुक्त होणार असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कौशल खंडेलवाल यांनी दिली ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

पीठासन अधिकारी नगराध्यक्ष विजय तापडिया यांनी काल ही घोषणा केली गंगाखेड नगरपालिकेत काँग्रेसचे नगराध्यक्ष असून काँग्रेसचे आठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा भारतीय जनता पक्षाचे चार रासपाचे तीन शिवसेनेचे दोन तर घनदाट मित्र मंडळाचा एक नगरसेवक आहे

ऑस्ट्रेलियन वेळेनुसार दुपारनंतर खेळ सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

औरंगाबाद इथं काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीजच्या वतीनं महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मागासलेल्या गटांचे प्रश्न धोरणं आणि सूचनांचं पुनरावलोकन या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं